नागपूर शहरात महिनाभराच्या सरासरी इतका पाऊस सात जुलैला एकाच दिवशी कोसळला त्यामुळे नागपूर शहर परिसरात पाणी तुंबल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे गेल्या आठवड्यात नागपूर इथं झालेल्या अतिव्रष्टीमुळे विधानसभेचं कामकाज ठप्प झाल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मांडला त्यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी विधान भवनाच्या प्रकाशग्रहात पाणी भरल्यानं वीज प्रवठा आणि परिणामी कामकाज थांबवावं लागल्याचं सांगितलं या प्रकरणी दोषींवर कारवाईचं आश्वासन देत मुख्यमंत्र्यांनी पावसामुळे झालेल्या सर्व न्कसानाची सरकारकडून भरपाई देण्याचं आश्वासन दिलं

संत तुकाराम महाराजांची पालखी हडपसर मार्गे लोणी काळभोरला मुक्कामी पोहोचेल तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज सासवड मुक्कामी असेल दरम्यान ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा दिवे घाटातून होणारा प्रवास पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी या मार्गावर गर्दी केली आहे अनेक भाविक प्णे ते सासवड या मार्गावर पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत दरम्यान गेल्या आठ वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होणारा मानाचा अश्व हिरा याचा काल पुणे मुक्कामी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला राजा हा नवीन अश्व आजपासून पालखी सोहळ्यात सहभागी झाला आहे आषाढी वारीसाठी पैठणहून निघालेल्या संत एकनाथ महाराजांची पालखी आज सकाळी मुंगसवाडे इथून मार्गस्थ झाली असून पालखीचा मुक्काम आज राक्षसभुवन इथं असेल शेगावहून निघालेली संत गजानन महाराजांच्या पालखीनं आज सकाळी अंबाजोगाईहून कळंबमार्गे पंढरपूरकडे प्रस्थान केलं

रायगड जिल्हयात आज सकाळ पासूनच सर्वत्र जोरदार पाऊस सुरु असल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातल्या सर्व नद्या द्थडी भरुन वाहत आहेत

दरम्यान उरण तालुक्यातल्या केगाव ग्रामपंचायतच्या हद्दीत काठेआळी इथल्या एका तरूणाचा तलावात बुडून मृत्यू झाला

माढा तालुक्यातल्या निमगांव ते शेडशिंगे मार्गावर मध्यरात्री हा अपघात झाला जखमींना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे जालना जिल्ह्याच्या जाफ्राबाद तालुक्यात प्रवासी बस आणि पाण्याचा टँकर यांच्या धडक होऊन झालेल्या अपघातात पंधरा प्रवासी जखमी झाले

काल रात्रीच्या सुमारास खानपोरा मगम जंगलाच्या परिसरात सैन्य दलाचा शोध पथकावर या अज्ञात दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केला या परिसरात अज्नही चकमक सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे

दिल्ली उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयानं या दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवल्यानंतर आरोपींनी पुनर्विचार याचिका दाखल केली होती

त्यांची लढत पोलीश इस्त्रायली जोडी मारसीन मॅटकोवस्की आणि जोनेथन एरलीच यांच्याशी होणार आहे या स्पर्धेत दिवीज या एकमेव भारतीय खेळाडूनं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे